कोविड राज्य राज्यात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल मोठी घट नोंदवली गेली त्यामुळे नव्या बाधितांच्या तूलनेत बरे झालेल्यांची संख्या तिप्पट होती

रुग्णालयात जागा मिळवण्यासाठी आता त्यांना धावाधाव करावी लागणार नाही

राखीव रूग्णालयांमधून आता नॉन कोविड रूग्णांसाठी वैदयकीय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं वििचार सुरू आहे रूग्णांची संख्या कमी होत असल्यानं उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील ताणही कमी झाला आहे

जिल्हा रुग्णालय लवकरच पुन्हा एकदा नॉन कोविड करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

आता दुसऱ्या टप्प्यात आधीच्या सर्वेक्षणात नोंदणी करण्यात आलेल्या कूटुंबांना ही पथकं पुन्हा भेटी देऊन त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती घेऊन शासनाच्या एपमध्ये नोंदविणार आहेत टिलीमिली कोरोना प्रार्द्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा अद्याप बंद आहेत परंतु एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशननं शाळांच्या सहकार्यानं टिलीमिली या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केलेल्या शैक्षणिक मालिकेद्वारे पहिल्या सत्राचं शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आता शाळांतर्फे सत्रांत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं मूल्यमापनही दिवाळीपूर्वी करण्यात येणार आहे त्यासाठीही टिलिमिलीनं मदतीचा हात पुढे केला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून अनेक शाळांतर्फे सत्रांत परिक्षा लवकरच होणार हेत तोंडी परीक्षांपाठोपाठ बहपर्यायी वस्तूनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपातील लेखी परीक्षाही घरून देण्याची ऑनलाईन सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं दिसतं त्यासाठी विद्यार्थ्यांनी घरचा संगणक किंवा स्मार्टफोन वापरणे अपेक्षित असेल परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील अशा ऑनलाईन परीक्षा सोडविण्याचा पूर्वानुभव नाही त्यामुळे ते आणि त्यांचे पालक परीक्षेतील गुणांविषयी आणि यशाविषयी साहजिकच चिंतित आहेत

प्रत्येक डेस्तेसाठी विषयनिहाय परीक्षा होईल विद्यार्थ्यांना दहा अकरा दिवस दररोज अनेक विषयांच्या अनेक परीक्षांचा सराव करता येईल

या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्या व्यक्तीनं स्वताहून नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यायची आहे कुटुंबातील सदस्यांना तपासून घ्यायचं आहे आरोग्य विभाग त्या पद्धतीची व्यवस्था आणि यंत्रणा उभारेल

मच्छीमार सिंधदर्ग कोकणात मच्छीमार कुटुंबातल्या तरुणांना मोठी संधी असूनसुद्धा ते मासळी खरेदी आणि माशाची अन्यत्र थेट विक्री करण्याच्या व्यवसायात फारसां रस दाखवत नाहीत परंतु हे निरीक्षण आता इतिहास जमा होईल असं दिसतं

हे परिवर्तन घडवून आणण्यातही कोरोनाचाच हात आहे कसा ते सांगणारा हा वृत्तांत

परिणामतः स्कुबा डायव्हिंग पॅरासेलिंग वॉटर स्पोर्ट्स अशा साहसीपर्यटनात मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या मच्छीमार तरुणांना आपला रोजगार धंदा यंदा गमवावा लागला मात्र मासेमारी व्यवसायाशी नाळ कायम असलेले हे मच्छीमार थांबले नाहीत त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात मासे खरेदी विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला मालवणात सकाळी आणि सायंकाळी मासळीचा लीलाव होतो तिथं मासे खरेदी करून ते मालवण शहर तसच आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन विकायला सुरुवात केली

आज या तरुणांचे मासळीचे स्टॉल मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा काही गावांमध्ये उभे दिसतात

त्याकरिता शासनाने देखील पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आणि अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावं अशी या तरुणांची डेछा आहे कोरोना महामारीच्या काळात रोजगाराचं साधन म्हणून तरुणांनी केलेली सुरुवात त्यांना उद्योजकतेच्या एका नव्या विश्वाकडे घेऊन जात आहे आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सिंधुदूर्ग

दुर्गम भागातील नागरिकांना जागेवरच तातडीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्यानं त्यांना या वॉर रुममध्ये नियुक्त आठ डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यालया मार्फत ऑनलाईन सल्ला मार्गदर्शन समुपदेशन मिळू शकतं

चित्ररथ जळगाव जागतिक हात ध्रुवा दिवसानिमित्ताने जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जागर स्वच्छतेचा हा चित्ररथ तयार करण्यात आला हात धुणे स्वच्छता बाळगणे आणि कोरोनाबाबत घ्यायची काळजी याबाबतया स्वच्छता रथाद्वारे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे

चित्ररथासोबतच पथनाट्य सादर करुन स्वच्छता राखण्याचं आवाहन नागरीकांना करण्यात येणार आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विक्षासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार